प्रधानमंत्री यासंदर्भात दररोजच्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत आणि ते संबंधित मंत्रालयाच्या मंत्री आणि सचिवांकडून माहिती घेत आहेत असंही त्यांनी सांगितलं दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शाळांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत

नोवेल कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती घेण्यासाठी केंद्र सरकार सतत जागतिक आरोग्य संघटनेशी संपर्क साधून आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी दिली कोरोना संदर्भात राज्यसभेत निवेदन देताना ते बोलत होते

या समस्येचा सामना करण्यासाठी रुग्णांचा शोध प्रयोगशाळेत नमुने तपासणी आरोग्य कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आणि रोगाच्या धोक्याबाबत जनजागृती या माध्यमातून सरकार कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी सज्ज आहे अशी माहिती डॉ हर्षवर्धन यांनी सांगितलं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व राज्यसरकारांच्या समन्वयानं विशेष कार्यक्रम हाती घेण्याचा निर्णय प्रधानमंत्री कार्यालयाचे प्रधान सचीव डॉ पी

मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला देशाच्या विविध भागांमधे जिल्हा पातळीवर प्रयोगशाळा चाचणी आणि रुग्णांच्या विलगीकरणासाठी विशेष सुविधा पुरवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला गृह मंत्रालय रेल्वे आणि संरक्षण विभाग देखील त्यांच्या अखत्यारीतली रुग्णालयं आणि जिर आरोग्य सुविधा वापरण्याची अनुमती आरोग्य विभागाला देणार आहेत सर्व विमानतळांवर आणि बंदरांवर अद्ययावत थर्मल चाचणी लवकरात लवकर सुरु करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला सर्वसामान्य जनतेला कोरोना विषाणूसंदर्भातली योग्य माहिती वेळेवर मिळावी यासाठी आरोग्य मंत्रालय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या संयुक्त सहकार्यानं माहिती आणि प्रसारण मंत्रालय यासंदर्भात करण्याच्या आणि टाळण्याच्या गोष्टी निश्वित करत आहे कोरोना विषाणूच्या संसर्गापासून दूर रहाण्याकरता लोकांनी वैयक्तिक शारिरीक स्वच्छता राखावी साबणानं वारंवार हात धुवावेत शिंकताना किंवा खोकताना तोंडावर रुमाल धरावा सर्दी खोकल्यानं बेजार झाल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जावं सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये या आणि विर आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत मास्क कसा वापरावा तसंच कसा काढावा आणि तो कधी बदलावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं आहे

सर्व विमा पॉलिसी धारकांनी आपल्या कोरोना विषाणू संसर्गावरच्या उपचारांची बिलं लवकरात लवकर संबंधित विमा कंपन्यांच्या कार्यालयात सुपूर्द करावीत अशा सूचना जीवन विमा नियामक आणि विकास प्राधिकरणानं केल्या आहेत सर्व विमा कंपन्यांनी या बिलांचा निपटारा लवकरात लवकर करावा असे निर्देशही प्राधिकरणानं विमा कंपन्यांना दिले आहेत डेली ज्ञाण दक्षिण कोरिया तसंच अमेरिकेसह जगातल्या बहुतेक देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे

तोणमधे शुक्रवारची नमाज अदा करण्यावर बंदी आणली आहे

महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला

राज्यात तालुकास्तरावर डायलिसीस केंद्र सुरू करण्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानपरिषदेत केली

लोकसभेत सध्या कोरोना विषाणूच्या मुद्यावर चर्चा सुरु आहे त्याआधी सकाळी कामकाजाला सुरुवात होताच काँग्रेस डी एम के तृणमूल आणि डाव्या पक्षांनी हौद्यामध्ये धाव घेतली आणि दिल्ली हिंसाचाराच्या मुद्यावर ताबोडतोब चर्चेची मागणी केली मात्र सध्या देशभरात कोरोना विषाणूचा मुद्दा जास्त महत्वाचा असल्याचं अध्यक्षांनी सांगितलं

शबरीमाला प्रकरणाची सुनावणी संपल्यानंतर नागरिकत्व सुधारणा कायद्याला आव्हान देणा या याचिकांवरची सुनावणी सुरु केली जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे ज्येष्ठ विधिज्ञ कपील सिब्बल यांनी या याचिकांवर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी केली होती या विनंतीवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं आपलं मत नोंदवलं या प्रकरणी केंद्र सरकार लवकरच आपलं म्हणणं सादर करेल असं एटर्नी जनरल के

वेणुगोपाळ यांनी यावेळी न्यायालयाला सांगितलं बिजू पटनाईक यांनी कठोर परिश्रम घेऊन देशाच्या आणि ओदिशाच्या विकासासाठी अविरत कार्य केलं अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ओदिशाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनाईक यांना त्यांच्या जन्मदिनी आपल्या ट्विटर संदेशात आदरांजली वाहिली सक्तवसूली संचालनालयानं जेट एअरवेजचे माजी अध्यक्ष नरेश गोयल यांच्याविरोधात मनी लाँण्डूरिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे तसंच त्यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले आहेत

त्याची दखल घेत सक्तवसुली संचालनालयान काल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जम्मू काश्मीर प्रशासनानं समाज माध्यमांवर असलेली बंदी उठवली आहे

या आधी ही सेवा काही निवडक संकेत स्थळांना वापरण्याची मुभा होती जम्मू काश्मीर मधली परिस्थिती सामान्य होत असल्याचं हे निदर्शक आहे असं एका अधिका यानं सांगितलं

आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी या केंद्रातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं काल आठवड्यातल्या चौथ्या दिवशी देशातल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुविधा से सम्मान या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम झाला

याअंतर्गत शेअर बाजारातल्या विदेशी वर्गवारीत भारतीय कंपन्यांची नोंदणी करता येणार आहे ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला ट्वेंटी ट्वेंटी विक्षचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे

या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवलेला नसल्यानं या स्पर्धेसाठीच्या नियमानुसार साखळी फेरीत अटात अव्वल स्थान मिळवलेल्या भारताला अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला